यांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण घटना असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

रशियात सुरु असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमित पंघल आणि मनिश कौशिकचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश महाराष्ट्राल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण केंद्रीय निवडणूक आयोग आज मुंबईत आला आहे या आयोगाबरोबर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हे राजकीयपक्षांचे नेते प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांसोबत चर्चा करतील त्यानंतर उद्या ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत

आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे गेली अनेक वर्षे या कार्यकर्त्या दरमहा अडीच हजार रूपये मानधनावर काम करत आहेत मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन तारखेपासून आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या आणि काम बंद आंदोलन सुरू केलं होतं महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांच्यासह एका शिष्ट मंडळानं भेट घेऊन मानधनवाढीची मागणी केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा केली या घोषणेमुळं आशा कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पाटील यांनी केली

नमामि देवी नर्मदे महोत्सवात बोलताना मोदी यांनी नर्मदा नदीवरचं सरदार सरोवर धरण हे पर्यावरणाचं संरक्षण करुन विकास कसा साधता येतो याचं उत्कृष्ट उदाहरण असल्याचं मत व्यक्त केलं

गुजरातबरोबरच महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि राजस्थानला त्याचा फायदा होणार आहे असंही मोदी म्हणाले या धरणाच्या पाण्यासाठी कालव्यांचं जाळं उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं श्रे उभारलेला जगातला सर्वात उंच उभारलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतोय यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून हा सादा परिसर एक वेळ वापराच्या प्लास्टिकपासून मुक्त ठेवण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं

त्याआधी प्रधानमंत्र्यांनी केवडिया क्वे नर्मदेची पूजा केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू राजकीय नेते तसंच विविध क्षेत्रांमधल्या मान्यवरांनी आणि सामान्य जनतेनंही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपतींनी मोदी यांना उत्तम आरोग्य सौख्य आणि देशसेवेसाठी दीर्घायुष्य लाभो अशी मंगलकामना व्यक्त केली आहे मोदी यांच्या असामान्य नेतृत्वाखाली जनतेनं नव्या भारताच्या निर्मितीसाठी विधायक जन चळवळ अंगीकारली आहे असं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे राष्ट्रनिर्मितीच्या त्यांच्या भूमिकेबाबत प्रत्येक नागरिक आशावादी झाला असून या उद्दिष्टपूर्तीशी बांधील झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे स्लोवेनियात स्थलांतरीत झालेला भारतीय समुदाय दोन्ही देशांमधला युवा असून भारतीय संस्कृती चालीरिती आणि मूल्यांची जपवून करत तो स्लोविनियाच्या विकासात योगदान देत आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलयं लुब्लीयाना ब्रिं आज भारतीयांना संबोधित करताना कोविंद यांनी त्यांना भारतीय दूतावासाकडून सर्व सहाय्य मिळेल याची ग्वाही दिली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारनं सर्वच निर्णय राष्ट्रहितासाठी घेतले आहेत हे निर्णय देशाच्या परिवर्तनासाठी आधारभूत ठरतील असं त्यांनी सांगितलं

नवी दिल्लीत भारतीय संरक्षण उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते आज बोलत होते देशातल्या सरंक्षण उद्योगाने आजवर आपल्या क्षमतेनुसार कार्य केलेलं नाही असं सांगून राजनाथ सिंग यांनी भारतासारख्या मोठ्या आणि जगातल्या महत्वाच्या देशाला शस्त्रसामग्रीबाबत आयातीवर अवलंबून रहाता येणार नाही हे स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेत ह्युस्टन धिं येत्या रविवारी होणा या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग असणं ही मोठी घटना असेल असं मत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

ते आज नवी दिल्लीत केंद्रसरकारच्या दुस या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त वार्ताहरांशी बोलत होते शेजारील देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मात्र पाकिस्तान आपले धोरण सुधारत नाही तोवर सीमेवरील दहशतवादाच्या मुद्द्याचं आव्हान कायम राहील असं जयशंकर यावेळी म्हणाले

हर्षवर्धन यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते

हर्षवर्धन यांनी सांगितलं

ही बैठक काबूलच्या उत्तरेस असलेल्या पारवान प्रांतात राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी उपस्थित होते परंतु त्यांना कोणतीही ज्ञा झाली नाही असं गनी यांच्या प्रचार प्रमुखानं सांगितलं काही तासांनंतर काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ स्फोट झाला आणि त्यात तीन जण ठार झाल्याची बातमी आली अजूनही कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही रशियातल्या येकातेरिनबर्ग शिं सुरु असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमित पंघल आणि मनिश कौशिकनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

कर्नाटकात संरक्षण आणि संशोधन विकास संघटना डीआरडीओनं तयार केलेल्या मानवरहित हवाई वाहनाला आज चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या जोडी चिक्कानहल्ली गावाजवळ अपघात झाला यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही काँग्रेस पक्ष हा विश्वासू नसल्याचं पुन्हा एकदा त्यानंच सिद्ध केलं आहे अशी टीका बसपा अध्यक्ष मायावती यांनी केली आहे बसपानं काँग्रेसला नेहमीच विनाअट बाहेरुन पाठिंबा दिला मात्र जे पक्ष काँग्रेसला मदत करतात त्यांनाच दगा देण्याचं काम काँग्रेस करतो असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे बसपाच्या सहा आमदारांनी काल राजस्थांमधे सत्ताधारी काँग्रेसमधे प्रवेश केला